राष्ट्रीय विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या सहाव्या वार्षिक बैठकीत त्या काल दूरदृष्य पद्धतीने सहभागी होताना बोलत होत्या कोरोनाच्या साथीचा परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी भारतानं दिलेला त्वरित प्रतिसाद आणि हाती घेतलेली प्रचंड लसीकरण मोहिम सितारामन यांनी अधोरेखित केली

यामध्ये दहा दशलक्षहून अधिक मात्रा अनुदान स्वरुपात दिल्याचंही त्यांनी नमूद केलं राष्ट्रीय विकास बँकेनं गेल्या सहा वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीची नोंद घेताना त्यांनी कोविड साथीचा सामना करण्यात सदस्य देशांना पाठिंबा देण्याकरिता बँकेची भूमिका महत्वाची असल्याचं सांगितलं

आरोग्यानिगा क्षेत्रातल्या विविध विभागांमधील गुंतवणूकीच्या विविध संधींची रुपरेषा मांडणारा एक अहवाल नीति आयोगानं काल जारी केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे या विभागांमध्ये रुग्णालयं वैद्यकीय उपकरणं आरोग्य विमा टेलिमेडीसिन घरगुती आरोग्यनिगा आणि वैद्यकीय पर्यटन यांचा समावेश आहे महसूल आणि रोजगार दोन्ही बाबतीत आरोग्यनिगा क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेतलं एक सर्वात मोठं क्षेत्रं बनलं आहे

नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर वी

पॉल सीईओ अमिताभ कांत आणि अतिरिकत सचिव राकेश सारवाल यांनी हा अहवाल प्रकाशित केला

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल ट्विटर संदेशातून हि माहिती दिली आहे

एका अज्ञात जहाजानं इराणमधील चबाहार बंदरातून आणलेला हा माल लक्षद्वीपजवळ श्रीलंकेच्या जहाजामध्ये चढवला होता असं आतापर्यंतच्या तपासात आढळून आलं आहे या जहाजावरील कर्मचाऱ्यांना अटक करुन न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे

याद्वारे हाँगकाँगमधील थेट निवडल्या जाणाऱ्या विधायकांची संख्या कमी केली जाणार आहे तसंच तिथल्या निवडणुकाही डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत या बदलांनुसार लोकांमधून निवडल्या जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या हाँगकाँगच्या पुढील विधीमंडळात केवळ एक पंचमांशहून थोडी अधिक राहील म्हणजेच विधीमंडळात त्यांचं बहुमत असणार नाही उमेदवारांची दोनवेळा छाननी करण्यात येईल यामध्ये दोन राष्ट्रीय सुरक्षा संस्था आणि बिजींगद्वारे नियंत्रित एक समिती या छाननी करतील उमेदवारांनी त्यांची देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेला पाठिंबा व्यक्त केल्यानंतरच ते उमेदवारी अर्ज करु शकतील

या सुधारणांना विरोध करणाऱ्या गटांच्या मते या बदलांमुळे त्यांना सर्वच पातळीवर निवडणुकांच्या प्रक्रियेमधून जवळपास हाकलून दिंलं जाण्याची शक्यता आहे

गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचार दौर्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनतापक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला द्सर्या टप्प्यात राष्ट्रीयलोकशाही आघाडी अर्थात एन डी ए आणि कॉंग्रेस प्रणीत महाजोथ या पक्षांमध्ये थेट लढत होईल अशी अपेक्षा आहे

सत्ताधारी पक्ष तृणमूल कॉग्रेस आणि भारतीय जनतापक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांचे रोड शो घणाघाती भाषणे यांनी हा टप्पा अगदीगाजवून सोडला

नंदीग्राम मतदार संघातून मुख्यमंत्री ममताबनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेस मधून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत असून दोन्ही पक्षांसाठी हा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा मानलाजात आहे

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना करण्यात येणाऱ्या अर्थ पुरवठ्यात पारदर्शकता यावी या उद्देशाने या रोख्यांची विक्री करण्यात येत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार